व्यापारयुद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वा ध्वारी पुन्हा सुरु करायचा अमेरिका आणि चीन चा निर्णय

भारताचा सामना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधणार आहेत प्रधानमंत्री पदाच्या दुस या कार्यकाळात मन की बात प्रथमच प्रसारित होणार आहे

आकाशवाणी आणि दूरदर्शन वरच्या सर्व वाहिन्यावरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी आणि डी

या संकेतस्थळावरुनही हा कार्यक्रम अकरा वाजता प्रसारित केला जाईल हिंदी भाषेतल्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधे या कार्यक्रमाचा अनुवाद आकाशवाणीवरुन प्रसारित केला जाईल रात्री आठ वाजता प्रादेशिक भाषांमधल्या अनुवाद पुन्हा प्रसारित केलं जाईल

जम्मू काश्मीरच्या राज्यपालाचे सल्लागार के

शर्मा यांनी पहा वार वाजता विशेष पुजे नंतर मंत्रोउच्चारच्या गजरात या तुकडीला रवाना केलं ही यात्रा सुखरुप आणि शांततेत पार पडावी यासाठी जम्मू श्रीनगर महामार्गावर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उधमपुर डोडाचे पोलिस महानिरीक्षक सुजित सिंग यांनी ही माहिती दिली जम्मू शहर आणि महामार्गावर सीआरपीएफ राज्यपोलीस आणि सशस्र पोलीस कर्मचारी तत्त्वित करण्यात आले आहेत या यात्रेसाठी दुसरी तुकडी पहलगाम ध्रून उद्या रवाना होणार आहे

देशातल्या विद्यापीठांचे परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीनं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे अभिनव उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली या अभियाना अंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या सहभागानं परिसर स्वच्छ आणि हरित ठेवला जाईल त्यासाठी प्रक्रिया केलेलं सांड पाणी वापरलं जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमधे पाण्याची बचत स्वच्छता आदिंबाबत जागरुकता आणण्याच्या प्रयत्न केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली संथाल क्रांतीचे प्रतिक असलेला हूल दिवस आज झारखंडमधे साजरा केला जात आहे आजच्या दिवशी ब्रििििि वसाहतवाद आणि जमीनदारी व्यवस्थेविरुद्ध पूर्व भारतात संथालांनी बंड पुरकारलं होतं

जम्मू कश्मीरच्या वडगाम जिल्ह्यात बुगाव कें आज पहा सुरक्षा दलांची चकमक उडाली

पुढचा तपशील अद्याप मिळालेला नाही आतच हाती आलेल्या बातमी म्हा कें आहे की या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे मात्र त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही मुंबईसह महाराष्ट्रात पावसानं कालपासून चांगलाच जोर धरला आहे नदी नाले दुथडी भरुन वाहत असून धरणांमधल्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे

खराब हवामानामुळं या बचाव पथकाला सुखरुप बाहेर काढणं हवाई दलाला कठीण जात होतं अखेर हवाई दलाच्या पथकाला काल संध्याकाळी यश आलं बचाव पथकातील हे सर्व सदस्य सुखरुप असल्याचं हवाई दलातर्फे जारी केलेल्या पत्रकात म्हांमिं आहे अफगाणिस्तानात अमेरिकेच्या फौजा राहण्याबाबत अमेरिकेने तालिबानबरोबर नव्यानं चर्चेला सुरुवात केली उभयपक्षी चर्चेची ही सातवी फेरी असून त्यात दहशतवादाचा अंत अफगाणिस्तानमधील विदेशी फौजा परस्पर आणि कायमस्वरूपी युद्धबंदी आदीमुद्दे चर्चॅला आहेत अमेरिकीचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी नुकतीच काबूलला अचानक भेक्टिदली त्यावेळी एक सप्टिर पूर्वी ही चर्चा फलदायी ठरुन शांती करार व्हावा असा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं होतं सर्प ं वेरमधे अफगाणिस्तानात अध्यक्षीय निवडणूक होणार आहेत आतापर्यंत दोन वेळा अशांततेमुळे ही निवडणूक पुढं ढकलण्यात आली होती

नेहरीन जिल्ह्यात तालिबान्यांनी पकडून ठेवलेल्या काही सर्तिकांची सुरका करण्याचा प्रयत्न हे सरकार समर्थक करत होते त्यावेळी ही चकमक उडाली तालिबाने हल्ल्यांची जबाबदारी घेणारं पत्रक प्रसिद्ध केलं आहे अमेरिका आणि चीन दरम्यानचं व्यापास्युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वा त्याती पुन्हा सुरु करायचं दोन्ही देशांनी ठरवलं आहे

त्यावेळी हा निर्णय झाला चीनबद्दल आपल्याला शत्रुत्वाची भावना नसून परस्पर संबंध सुधारावेत असंच वाजि असल्याचं ट्रंप म्हणाले तसंच चिनी मालावर आणखी निर्बंध लावणार नसल्याचं त्यांनी सांगितलं असं वृत्त चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे ईस उ संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं संरक्षण आणि दक्षता यंत्रणेचा आढावा घेतला असून यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावलं उचलली आहेत

सरकारच्या विविध खात्यांमधे प्रभावी संवाद आणि ताळमेळ प्रस्थापित करण्यात आला असून आता सुरक्षिततेची स्थिती आश्वासक पातळीवर असल्याचं पत्रकात म्ह िं आहे मात्र दहशतवादाचं नवं रूप साऱ्या जगाचीच समस्या असल्याचं पत्रकात नमूद केलं आहे सर्व खेळाडूंच्या आहार भत्त्यात वाढ करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजेजू यांनी केली याचा लाभ भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रावर प्रशिक्षण घेत असलेल्या बारा हजार पाचशे खेळाडुंना होणार आहे

विश्वचषक क्रिके स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं न्युझीलंडच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा धूसर केल्या आहेत तर पाकिस्ताननं अंतिम चार संघांमधे स्थान मिळवण्यासाठी आगेकूच केली आहे

आजचा सामना भारतानं जिंकल्यास भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्वित होईल तर क्विंडचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल आकाशवाणीच्या राजधानी आणि एफ एम रेन्बो वाहिनीवरुन सामन्याचं धावतं समालोचन ऐकता येईल देशाच्या विकासासाठी प्रेम भावनेनं आणि एकतेनं राहण्याचं लक्षं प्रत्येक भारतीयानं अंगिकारायला हवं असं प्रतिपादन अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं तुष्टीकरणाशिवाय प्रत्येक भारतीयांचा विकास व्हावा आणि त्याला आत्मसन्मान मिळावा या तत्वांवर केंद्र सरकार काम करत आहे यंदा दोन लाख हज यात्रे करु कोणत्याही सरकारी आर्थिक मदतीशिवाय हज ला जात आहेत असंही ते म्हणाले